लोकसभेत यापूर्वीच ही विधेयकं संमत झाली आहेत सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दप्पट करण्यासाठी शेतकरी आणि राज्यांशी चर्चा करुन हे पाऊल उचललं असल्याचं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं गेल्या सहा वर्षात पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ झाली असल्याचं ते म्हणाले ही विधेयकं ऐतिहासिक असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडून येतील असं तोमर यांनी नमूद केलं शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील असं ते म्हणाले दरम्यान विधेयकं मांडल्यानंतर विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घातला अनेक सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली त्यासोबतच विधेयकाची प्रत हिसकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला या गदारोळात विधेयकं पारित झाली आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं

राज्यसभेनं काल कृषी विधेयकं पारित केल्यानंतर ते बोलत होते शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना चांगल्या आयुष्याची खात्री देण्यासाठी आपण सरकारमध्ये असल्याचं ते म्हणाले शासकीय खरेदी आणि हमी भाव कायम राहिल याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला कृषी क्षेत्राला अत्याधूनिक तंत्रज्ञानाची सर्वाधिक आवश्यकता असून त्याचा मार्ग आता सुकर होणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं दरम्यान वार्ताहरांशी बोलताना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी या विधेयकांमुळे बाजार समित्या आणि हमी भाव संप्रष्टात येणार नसल्याचं स्पष्ट केलं हा निर्णय ऐतिहासिक असून यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न द्पपट होण्यास मदत होईल असं ते म्हणाले शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला राज्यसभेत जे काही घडलं ते अत्यंत दुर्देवी असून उपसभापतींसोबतही गैरवर्तन करण्यात आलं संसदेच्या प्रतिष्ठेला न शोभणारी ही बाब असल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले

दुसरीकडे भारतीय जनता पक्षही सभागृहात गैरवर्तन करणाऱ्या सदस्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठीचा ठराव आणण्याबाबत विचार करत आहे कृषि संबंधित विधेयकांवरून कांग्रेसनं सरकारवर टीका केली आहे ही विधेयकं कृषी विरोधी असून किमान हमी भाव देण्याच्या कायदेशीर जबाबदारीपासून सरकार पळ काढत आहे असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे कृषी उत्पन्न बाजार समित्या नसतील तर शेतकऱ्याला किमान हमी भाव कसा मिळणार असा प्रश्न काँप्रेसनं उपस्थित केला आहे

उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केंद्र सरकारच्या या कृषिविषयक सुधारणांनी शेतकऱ्यांना बंधमुक्त केलं आहे असं सांगून यामुळे कृषी क्षेत्रात खाजगी भांडवल गुंतवणुकीचा मार्ग प्रशस्त झाला आहे यामुळे आता गोदामं शीतग्रहे रस्ते आणि इतर आन्षंगिक पायाभूत संरचना उभ्या होण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचं ते म्हणाले

अहमदनगर चे खासदार सुजय विखे पाटील यांनी कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाकडे लक्ष वेधून रस्ते दुरुस्तीसह अन्य कामं पूर्ण करण्याची मागणी केली सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी वस्रोद्योगाच्या कर्जावरचं कोरोना काळातलं व्याज माफ करण्याची मागणी केली प्ण्याचे खासदार गिरीश बापट यांनी प्ण्यात कोविड उपचारांच्या समन्वयासाठी केंद्रीय पथक पाठवण्याची मागणी केली औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांनी रस्त्यांच्या खराब दर्जाकडे लक्ष वेधत रस्त्यांची निकृष्ट कामं करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली

अमरावतीहून नाशिकमार्गे किसान रेल्वे सुरु केल्याच्या धर्तीवर मराठवाड्यातून एक रेल्वे मोठ्या शहरांकडे सुरु करावी अशी मागणी परभणी जिल्ह्यातून वाढत आहे ही रेल्वे सेवा सुरु केल्यास शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळून नुकसान कमी होईल असं जाधव यांनी निवेदनात म्हटलं आहे

नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

फक्त रुग्णालयाजवळची औषधी द्कानं सुरु राहतील द्ध विक्रेत्यांना सकाळी सात ते नऊ या वेळेत द्ध विक्रीची परवानगी देण्यात आली आहे

पैठणच्या नाथसागर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे विभागातली सर्वात मोठी नदी असलेल्या गोदावरी नदीला पूर आला आहे नांदेड शहराजवळच्या डॉ

लोहा तालुक्यातल्या लिंबोटी धरणातही पाण्याची आवक वाढत असून काल धरणाचं वक्रद्वार उघडण्यात आलं असून अतिरिक्त पाणी मानार नदीत सोडण्यात आलं आहे

नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या बारसवाडा इथला गल्हाटी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे त्यामुळे गल्हाटी धरण क्षेत्रातल्या गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला आहे

दोघांचे मृतदेह काल नाल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आढळून आले नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात विविध गावात अतिव्रष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल या भागाची पाहणी केली प्रत्येक ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे झालेल्या नुकसानाची पीक विमा कंपनीच्या माध्यमातून भरपाई मिळवण्यासाठी वैयक्तिक पंचनामे होणं आवश्यक असून शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या एप वर पंचनामे करून घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावेत असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे दरम्यान मराठवाड्यातल्या अनेक भागात कालही जोरदार पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यात वसमत औंढा कळमन्री तालुक्यात काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला नांदेड शहरातही काल द्पारी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला नांदेड जालना तसंच औरंगाबादमध्ये रात्रीही पाऊस झाला येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

हदगाव ते केदार वाकडी रस्ताही बंद झाला आहे नांदेड मालेगाव मार्गावर पासदगावनजीक आसना नदीवरच्या प्लावरुन एक मोटार खाली कोसळून झालेल्या अपघातात मोटारीमधील दोघे जण ठार झाले परवा रात्री उशीरा ही घटना घडल्याची शक्यता असून काल पहाटे स्थानिकांना झालेला प्रकार लक्षात आला मालेगावहून नांदेडला ही मोटार जात होती मृतात एका महिलेचाही समावेश आहे

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पोलिस अग्निशमन दल आणि महापालिकेचे बचाव पथक आणि अन्य मदतनीस घटनास्थळी बचाव कायं करत आहेत

हे कार्यकर्ते मराठा आरक्षण तसंच नोकर भरतीला स्थगितीच्या मागणीसाठी उपोषण करण्याच्या तयारीत होते

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष मीनाताई सोमाजी यांनी या साहित्याचं वाटप केलं